याच काळात पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर केलेल्या तसंच व्याजासह थकित असलेल्या हप्त्याची रक्कम दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

ते प्ण्यात वार्ताहरांशी बोलत होते भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारची ही कर्जम्क्ती योजना फसवी असल्याचा आरोप केला आहे काँग्रेस पक्ष आज आपला एकशे पस्तीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे यानिमित्त पक्षातर्फे देशभर नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध संविधान बचाव देश बचाब आंदोलन केलं जात आहे यामध्ये मोर्चे तसंच जाहीर सभांमधून संविधानाच्या उददेशिकेचं वाचन केलं जात आहे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळच्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत संविधान वाचवा देश वाचवा मोर्चा काढण्यात आला

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमीतल्या विदयुत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले याआधी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी सबनीस यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि क्टंबियांचं सांत्वन केलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आमदार आशिष शेलार यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते सबनीस यांचं काल ह्रदयविकारानं निधन झालं

सांगली जिल्ह्यातल्या ताकारी उपसा सिंचन योजनेचं या हंगामातलं पहिलं आवर्तन सुरू झालं आहे या योजनेतून लाभक्षेत्रातल्या गावांना सुरुवातीपासून पाण्याचं वितरण केलं जाणार आहे कार्यकरी अभियांता प्रकाश पाटील यांनी माध्यमांना ही माहिती दिली यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीमध्ये आज सकाळी तीन हल्लेखोरांनी तलाठी उमाकांत डवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी हा सशस्त्र हल्ला झाला अपघाताचं प्रमाण कमी करून ध्वनिप्रदृषण रोखण्यासाठी हॉर्नचा वापर न करणं तसंच जबाबदारीनं वाहन चालवणं यासाठी महावाकथॉनच्या माध्यमातून राज्यभरात प्रबोधन मोहिम राबवण्यात आली या मोहिमेत सहभागी झाल्याबददल जळगाव इथं कवयित्री बहिणाबाई चौधरी उतर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्लग्रु प्राचार्य

पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला मंबईच्या घाटकोपर उपनगरातल्या आशाप्रा कंपाऊंडमधे काल लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे

मन की बातच्या या साठाव्या कार्यक्रमात आपण कोणत्या विषयांवर बोलावं यासाठी त्यांनी लोकांकड्रन मतं मागवली आहेत हा कार्यक्रम आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यावरुन प्रसारित केला जाईल देशाची आर्थिक विकासाची गती मंदावली असली तरी वित्तीय प्रणाली स्थिर आहे असं रिझर्व्ह बँकेच्या विसाव्या आर्थिक स्थैर्य अहवालात म्हटलं आहे मुंबईत काल हा अहवाल जारी झाला

पुढच्या वर्षी चीन इथं होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता फेरीसाठी सध्या दिल्ली इथं सराव सामने सुरु आहेत

सिम्रनजीतनं आपल्या अचूक ठोश्यांनी सरिता देवीला नमवलं